त्यांनी काल शपथविधीनंतर सह्याद्री अतिथीगृहात मंत्रीमंडळाची पहिली बैठक घेतली शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई काँप्रेसचे बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत राष्ट्रवादी काँप्रेसचे छगन भुजबळ आणि जयंत पाटील या बैठकीला उपस्थित होते

या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना उद्घव ठाकरे यांनी सांगितलं की महाराष्ट्र हे देशातले अग्रगण्य राज्य असावं हे आपल्या सरकारचं उद्दिष्ट आहे

महाविकास आघाडीच्या समान किमान कार्यक्रमात मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राचा उल्लेख नसल्याची टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केली आहे त्यावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले की मंत्रीमंडळ एखाद्या विशिष्ट भागाचा नव्हे तर संपूर्ण राज्याचा विचार करत आहे

उपांत्यपूर्वफेरीत श्रीकांतचा सामना कोरियाच्या सोन वान हो याच्याशी तर सौरभचा सामना थायलंडच्या क्णलाऊथ विटीसार्न याच्याशी होईल युवा खेळाडू लक्ष्य सेनचं स्पर्धेतलं आव्हान संप्टात आलं आहे महिला एकेरीत भारताच्या श्रृती मुदंडा आणि ऋतूपर्णा दास यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना सरळ गेममधे हरवून उपांत्यपूर्वफेरीत प्रवेश केला सिमरन सिंघी आणि रितिका ठाकर यांनी उपांत्यपूर्वफेरी गाठ्ली आहे